हे निकाल महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी आणि महाराष्ट एज्यूकेशन डॉट कॉम या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत विद्यार्थी आपल्या ग्णांची पडताळणी छायाप्रत पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रांसाठीच्या अटी आणि शर्ती संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत

आमोद गडीकर यांनी दिली आहे

जालना जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत

सांगली जिल्ह्यात आज सकाळपासून दमदार पाऊस सुरू झाला आहे या पावसामुळे खरिपाच्या उर्वरित पेरण्या शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहेत

याऐवजी या प्लाजवळ बांधण्यात आलेला नवीन पूल वाहत्कीसाठी खूला करण्यात आला आहे

प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच साहित्य कला क्षेत्रातही कामगिरीची मोहोर उमटविणारे अन्भवी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नीला सत्यनारायण यांना महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोकसंदेशात म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही निला सत्यनारायण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे